इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातूनकरण्यात आलं एक वृत्तांत

परंतु या वाहनाचं प्रज्वलनापासून त्याच्या उड्डाणाचे सर्व प्रचल त्याच्या प्रस्तावित मार्गासोबत अचूकपणे जुळल्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं

त्याचे सौर पंख लगेच कार्यान्वित झाले आणि केंद्रातील पथकानं त्याचं नियंत्रण ताब्यात घेतलं इस्रोचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी या मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञ इंजिनियर्स आणि तंत्रज्ञांचं अभिनंदन करुन दिवाळीपूर्वीच हा उत्सव साजरा झाल्याचं सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी चेन्नैहून जयसिंग यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

त्यामध्ये अध्यक्षस्थानावरून पंतप्रधान बोलत होते आय आय टी दिल्ली यंदा आपला हीरक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्त आणि आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी

रामन यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

देशातील सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर करण्याचं सामर्थ्य नवोन्मेषांमध्ये असून गावागावातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत हे तंत्रज्ञान पोचलं पाहिजे तरच त्यांचं जीवन अधिक सुखकर होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले पूरपरिस्थिती चक्रीवादळ यांच्यापासून रक्षण करणारं त्यांची आगाऊ सूचना देणारं नवं तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज आहे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात इतर सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक ऑनलाइन वेबकास्टच्या माध्यमातून समारंभात सहभागी झाले होते

त्वरित तपासणी सातत्यानं पाठपुरावा आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रीची नियोजनपूर्वक अंमलबजावणी सर्व स्तरांवर होत असल्यानं देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून कोरोनाबाधितांचा मृत्युदर कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

हा आजमितीला जगातील सर्वात कमी मृत्युदर आहे

देशाचे नवे माहिती आयुक्त म्हंणून हिरालाल समरिया सरोज पुन्हानी आणि उदय माहुरकर यांना मुख्य निवडणूक आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ दिली या नियुक्तीमुळे केंद्रिय माहिती आयोगामध्ये मुख्य आयुक्तांसहित ही संख्या आता आठ झाली आहे तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी उपस्थित होते

ऐकूया याविषयी अधिक माहिती दूरदृश्य पद्धतीने ओपीडी सेवा पोहोचवण्याच्या या नाविन्यपूर्ण डिजिटल पद्धत लोकप्रिय होत आहे

लहान गावं आणि ग्रामीण भागात या सुविधेचा परिणाम दिसून येऊ लागला आहे रुग्णांप्रमाणेच यात सहभागी डॉक्टरांसाठी देखील टेलिमेडीसिन उपयुक्त ठरत आहे कारण प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलेल्या रुग्णांसोबत त्यांना संपर्क साधणं सुलभ झालं आहे डॉक्टरनं सेवा देण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी उपस्थित राहण्याची आवश्यकताही त्यामुळे राहात नाही वैद्यकीय सल्ला हवा असलेल्या रुग्णांना एका दूरदृश्य रांगेत ठेवून त्यांचा क्रमांक आल्यानंतर अन्य शहरात उपलब्ध डॉक्टरचा सल्ला ते घेऊ शकतात प्रत्येक सल्ल्यानंतर औषधांची एक चिट्डी तयार होते ती वापरुन रुग्ण औषधं खरेदी करु शकतात किंवा निदानात्मक तपासणीसाठी जाऊ शकतात केरळ तमिळनाडु या राज्यांनी अशा इलेक्ट्रॉनिक चिड्या स्विकारण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत मध्यप्रदेश गुजरात आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये अलिकडच्या काळात ईसंजीवनीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

कोविड संकटकाळ आर्थिक प्रश्न आणि पर्यंवरणासंदर्भातील प्रशांबाबत डेमोक्रेट्सनं घेतलेल्या भूमिकेचं अमेरिकन नागरिकांनी पाठिंबा दिला असल्याचं बायडन यांनी सांगितलं

अशी माहिती निवडणूक उपायुक्त चंद्रभूषम कुमार यांनी नवी दिल्ली इथं दिली

बिहारमधील निवडणूकीत उत्साह दिसून आला आणि कोरोना काळांतील आव्हांनं असूनही निवडणूकीचे तीनहा टप्पे यशस्वीपणे पार पडले असं निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव उमेश सिन्हा यांनी सांगितल

मालवाहतूक तसंच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पंजाबमध्ये येणाऱ्या आणि तिथून देशभरांत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना परवानगी द्यावी असा आग्रह त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे केला आहे

ऑलिम्पिक खेळांतील भारतीय क्रिडापटूंचा सहभाग वाढावा या उद्देशानं खेलो इंडियाअंतर्गत सहा केंद्रांना अद्ययावत आणि विकास करण्यासाठी क्रिडा मंत्रालयानं आज मंजुरी दिली

या केंद्रांना पुढील चार वर्षे आर्थिक मदत केली जाणार आहे या सहा केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलाचाही समावेस आहे

कुठल्याहा जिवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याचं प्रशासनानं सागितलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात तसेच सौदी अरेबियातील याबाबतच्या नविन नियमावलीची घोषणा करण्यात आली असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत सांगितलं

सर्व परिस्तिथीत आपल्या मातृभूमीची रक्षा करणा या आपल्या शूर सैनिकांच्या कल्याणासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे शतकापासून प्रलंबित असलेल्या वन रँक वन पेन्शनची पाच वर्षाआधी अंमलबजावणी त्याचेच प्रतीक आहे कोट्यावधी नागरिकांसोबत मी पंतप्रधान नरेंद मोदींचे अभिनंदन करतो

वन रँक वन पेंशन योजनेला पाच वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट केलं आहे